देशात कोविड रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्याची संख्या साडे तीन पटीने अधिक आहे

आतापर्यंत एका दिवसात आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत

आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे

आज आष्टी व आरमोरी येथील प्रत्येकी एक रुग्ण कोरोनामुक्त झाला

लॉकडाऊनच्या कठीण काळात केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गरीब गरजूंना केलेल्या मदत कार्यामुळे शिवसेनेचे चेंब्र विभागातले उपशाखाप्रमुख राजेश गुप्ता प्रभावित झाल्यानं त्यांनी आर पी आय मध्ये प्रवेश केला आहे बांद्रा इथं संविधान निवासस्थानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेऊन राजेश गुप्ता यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला आरपीआयनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे कोरोनाच्या काळातही व्यवसायांना चालना देऊन तसंच विविध योजनांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होत असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं त्या अमरावती मायनॉरिटीज इंडीयन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या अल्पसंख्याक भगिनींना रोजगार मिळवून देण्यासाठी लघ्उदयोग आणि व्यवसायांचं जाळे निर्माण होण आवश्यक असून चेंबर्सने उचललेलं पाऊल स्वागतार्ह आहे अशा उपक्रमांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं ठाकूर यांनी सांगितलं देशाला एका कणखर विरोधी पक्षाची गरज असून काँग्रेसनं स्वतःला प्नरुजीवित करायला हवं असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं पत्रकार या नात्यानं आपल्याला तरी काँग्रेसमध्ये गांधी परिवारा व्यतिरिक्त एकही व्यक्ती अध्यक्षपदासाठी योग्य दिसत नाही प्रियंका गांधी यांना आपण पूर्णवेळ राजकारणात पाहिलेलं नाही काँग्रेसमध्ये राहल गांधी हे असे एकमेव नेते आहेत ज्यांना पक्षामध्ये एकमतानं स्वीकृति मिळालेली आहे काँग्रेसमध्ये असे अनेक वरिष्ठ नेते आहेत ज्यांच्याम्ळे राहल गांधी काम करु शकत नाही असंही ते म्हणाले काँग्रेसच्या तेवीसहन अधिक ज्येष्ठ नेत्यांनी पूर्णवेळ कायमस्वरुपी अध्यक्षाची मागणी करणारं पत्र पाठवल्यानंतर निर्माण झालेल्या वादासंदर्भात राऊत बोलत होते

शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षित जागांसाठी अनुसुचित जाती जमातीचं उपवर्गीकरणं करण्याचा अधिकार राज्याना नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं त्यावेळी दिला होता

फेरविचाराच्या दृष्टीनं योग्य दिशादर्शनाकरता हे प्रकरण सरन्यायाधीशाप्ढं ठेवावं लागेल असं त्यांनी सांगितलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी परिषदेची एकेचाळीसावी बैठक झाली

याबाबत जी व्यवस्था ठरवली जाईल तिला जीएसटी परिषदेनं व्यवस्थेला मंजूरी दिल्यानंतर भरपाईची रक्कम राज्यांना वितरीत केली जाईल

सेसच्या रकमेचं संकलन झाल्यानंतर पाच वर्षानंतर त्याची परतफेड करता येऊ शकेल राज्यांना दोन्ही पर्याय दिले असून त्याम्ळे राज्यांना कर्जासाठी संघर्ष करावा लागणार नाही राज्यांनी निर्णय घेण्यासाठी सात दिवसाची म्दत मागितली असल्याचं त्यांनी सांगितलं

कोरोनामुळे वस्तू आणि सेवा कराच्या संकलनात मोठी घट झाली असल्याचं वित्त सचिव अजय भूषण पांडे यांनी यावेळी सांगितलं

राज्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी केंद्रानं स्वीकारली असल्यानं केंद्रानंच कमी व्याज दरानं कर्ज घेऊन राज्याला निधी उपलब्ध करावा अशी मागणी पवार यांनी परिषदेत केली आर्थिक मर्यादांम्ळे राज्यांना कर्ज घेणं शक्य नाही केंद्राला अल्पदरात कर्ज उपलब्ध होऊ शकत असंही ते म्हणाले सेसची कालमर्यादा पाच वर्षांसाठी आहे ती वाढवून मिळावी अशी मागणीही त्यांनी केली आहे

कोविडम्ळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाविरोधात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजना स्रूच असल्याच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या वक्तव्यानंतर रुपयात वाढ झाल्याचं मत बाजार विश्लेषकांनी नोंदवलं आहे परकीय तसंच देशांतर्गत ग्णतवण्कीत वाढ आणि डॉलरच्या घसरणीम्ळेही रुपयानं वाढ नोंदवली आहे

अमरावती इथं सुपर स्पेशलिटी रुग्णालयातल्या कोविड विभागात काल रात्री एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानं कुटुंबियांनी डॉक्टरवर हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णालयात तोडफोड करत डॉक्टरांना स्द्धा मारहाण केल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे यावेळी रुग्णालय कर्मचाऱ्यांनी म़तांच्या क्टुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे म्ंबईत भायखळा इथं श्क्लाजी स्ट्रीटजवळच्या मिश्रा या द्मजली इमारतीचा काही भाग आज सायंकाळी सव्वा चारच्या स्माराला कोसळला

मुंबई महानगर पालिका प्रशासनानं कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा गणेशत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन केलं होतं त्या आवाहानाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे

अशी माहिती पालिकेनं दिली आहे गणपती बाप्पा मोरया प्ढच्या वर्षी लवकर या गजरात राज्यात आज गौरीसह गणपतीचं विसर्जन होत आहे मुंबईसह राज्यभरात आज मोठ्या संख्येनं घरग्ती गणपतीचं विसर्जन होत आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं यासाठीची नियमावली जारी केली आहे घरग्ती गणपती बसवणाऱ्यांनी घरच्या घरीच विसर्जन करावं महापालिकेनं गणपती मूर्ती संकलन केंद्रांचीही व्यवस्था केली आहे

ठाण्यातही कोविड नियमाचं पालन करत कृत्रिम तलावात विसर्जन होत आहे

कोल्हाप्रात लोकांनी पंचगंगा नदी किंवा तलावात विसर्जन न करता आपआपल्या प्रभागातल्या जलक्ंडात विसर्जन केलं

ते आज जिल्ह्यातल्या पीक कर्जाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते

येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे